त्याअंतर्गत पूणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकांच्या हद्दीत पाच ठिकाणी समूपदेशनासाठी बाह्य रुग्ण विभाग सुरू करण्यात येणार आहेत या ओपीडी मध्ये प्रत्यक्ष येण शक्य नसलेल्या कोरोनामुक्त नागरिकांना मार्गदर्शन करण्यासाठी टोल फ्री क्रमांकांचीही व्यवस्था केली जाणार असल्याचं आरोग्य प्रशासनानं कळवलं आहे सरो सर्वेक्षण पुणे जिल्ह्यातील आत्तापर्यंतच्या सर्वात मोठ्या सेरो सर्वेक्षणासाठी पिंपरी चिंचवड परिसरातील काही परिसर निश्वित करण्यात आला आहे

पिंपरी चिंचवड महापालिकेचा आरोग्य विभाग आणि डॉ

पाटील वैद्यकीय महाविद्यालयातर्फे हे सेरो सर्वेक्षण केलं जाणार आहे उद्याच्या गांधी जयंतीचा मुहूर्त साधून या सर्वेक्षणाला प्रारंभ होणार आहे जिल्ह्वधिकारी कोरोना साथीच्या काळात संपूर्ण प्रशासन कार्यरत आहे त्यामुळे नागरिकांची दैनंदिन कामकाज प्रलंबित राहण्याची शक्यता विचारात घेत जिल्ह्यात माझे संकलन माझी जबाबदारी मोहिम राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे या मोहिमेतली प्रलंबित कामे गतीने मार्गी लावा तसंच कार्यालयातील कामकाजात सकारात्मकता ठेवून गुणवत्तापूर्ण काम करण्यासाठी प्रयत्न करा अशी सुचना जिल्हाधिकारी डॉ राजेश देशमुख यांनी दिली माझे संकलन माझी जबाबदारी मोहिमे अंतर्गत प्रशिक्षणाचं आयोजन करण्यात आलं होतं त्यावेळी ते बोलत होते पिंपरी चिंचवड कोरोना संक्रमणाला रोखण्यासाठी हाती घेण्यात आलेल्या माझं कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेत पिंपरी चिंचवड महापालिकेने आशा सेविका आणि अंगणवाडी सेविका यांनाही सामावून घेतलं आहे

विलगीकरण पूणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीत एका बाजूला प्रशासनातर्फे कोरोना रुग्णांसाठी जास्तीत जास्त खाटांची सोय उपलब्ध करून दिली जात असताना कोरोनाचे बहुसंख्य रुग्ण मात्र घरीच विलगीकरणात राहून उपचार घेण्याच्या मानसिकतेत असल्याचं स्पष्ट झालं आहे कोरोनाच्या ज्या रुग्णांना ऑक्सिजन किवा अतिदक्षता विभागातील उपचारांची गरज आहे केवळ असेच रुग्ण सरकारी अथवा खासगी रुग्णालयातील या सुविधेचा वापर करत असल्याचं नुकत्याच झालेल्या एका पाहणीत आढळून आलं आहे आरोग्य विभागाने याबाबत पाहणी केली होती त्याचा निष्कर्ष नुकताच जाहीर करण्यात आला

उत्पन्नात आलेली घट पुढील सहा महिन्यात विविध योजना अंतर्गत भरून काढण्यात येईल असं पालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी आज सांगितलं विद्यापीठ सावित्रीबाई फुले पूणे विद्यापीठाची माजी विद्यार्थी संघटना आगामी काळात विद्यार्थ्यांना शैक्षणिकदृष्ट्या मदत करण्यावर भर देणार आहे यासाठी संघटनेनं नुकताच व्हीएम ठिलेक्ट या संस्थेशी सामंजस्य करार केला आहे या करारानुसार आगामी काळात आजी माजी विद्यार्थी आणि समाजाच्या कल्याणासाठी उपयुक्त असे अनेक उपक्रम राबवले जाणार आहेत

जलसंपदा विभागानं दिलेल्या माहितीनुसार अगदी मोजके जलाशय वगळता बहुतेक सर्व धरण पूर्ण क्षमतेनं भरली आहेत